संयुक्त पोलिस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाईल गृह मंत्रालयानं जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत जेएनयू कँपसमध्ये काल घडलेल्या हिंसक घटनांचा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखऱियाल निशंक यांनी निषेध केला आहे हे दूर्दैवी असून अतिशय चिंताजनक आहे असं सांगत कँपस क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे अणू ऊर्जेचं संवर्धन क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचं पालन करणार नाही असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे

दरम्यान युरोपिय संघटनेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या अणूकराराबाबत चर्चा करण्यासाठी तसंच ित्राणमधला तणाव दूर करण्यासाठी ञिणचे परराष्ट्रमंत्री महम्मद जावेद झारिफ यांना ब्रुसेल्स श्वं येण्याचं निमंत्रण दिलं आहे दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे यानिमित्त मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना शूभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांच्या विविध प्रश्रांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला गुवाहाटी श्रीला कालचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला

दुसरा सामना उद्या इंदूर इथं खेळवला जाणार असून तिसरा आणि अंतिम सामना पुण्यात दहा जानेवारीला होणार आहे